बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असल्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येत घट होण्यामधलंही सातत्य टिकून आहे

भारतीय अन्न महामंडळासह इतर सरकारी संस्थांनी विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतून धान पिकाची किमान हमी भावानं खरेदी केली आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे

नवरात्र् देशात यंदा कोविड प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर नवरोत्रोत्सवाला साधेपणानं प्रारंभ झाला आहे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिरातही भक्तिभावाने आणि उत्साहात नवरात्राची सुरुवात झाली आहे वैष्णोदेवी मंदिराशिवाय श्रीनगर इथलं दुर्गानाथ मंदिर तसंच काश्मीर खोऱ्यातल्या गंडेरबाल जिल्ह्यातल्या खीर भवानी या देवी मंदिरात आज सकाळपासून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत आहेत असं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पीएम नवरात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रोत्सवानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत आई जगदंबा सर्वांच्या जीवनात आनंद शांतता आणि समृद्धी घेऊन येवो असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे

पंतप्रधानांनी मा शैलपुत्रीला वंदन करून तिच्या आशीर्वादानं आपली पृथ्वी सुरक्षित राहो अशीही प्रार्थना केली आहे रेल्वे मंडळ आगामी सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता कोरोना संसर्गाच्या पार्बभूमीवर रेल्वे मंडळानं सुरक्षा गर्दी व्यवस्थापन आणि इतर व्यवस्थांचा आढावा घेतला या संदर्भात करण्यात येणाऱ्या उपाय योजनांसंदर्भात रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली महिला रेल्वे प्रवाश्यांमध्ये सुरक्षेची भावना जागृत करून त्यांच्या सुरक्षाविषयक अडचणी सोडवण्यासाठी मेरी सहेली उपक्रम सुरु करण्यात आल्याच रेल्वे मंत्रालायातर्फे सांगण्यात आलं आहे

यात सर्वाधिक वाटा परकीय चलनाचा आहे

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पैसे घेण्याच्या भारताच्या अधिकारात किरकोळ वाढ होऊन तो सुमारे दीड अब्ज डॉलर्सवर गेला

या परिषदेतील कुठल्याही पदांच्या नेमणुका अथवा बदल्या करण्याचे अधिकार एमएसएमई मंत्रालयाकडे नसल्याचा खुलासाही या निवेदनात केला आहे प्रसार माध्यमं आणि समाज माध्यमांवर या मंत्रालयाच्या नावाचा वापर करून एमएसएमई निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या संचालक पदाच्या नियुक्तीचं पत्र जारी करण्यात आल्यासंबंधीचे काही संदेश प्रसृत होत असल्याचं मंत्रालयाच्या निदर्शनास आल्यानं हा खुलासा करण्यात आला आहे

जखमींना आसपासच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं असून गंभीररीत्या जखमी झालेल्यांना बरेली आणि लखनौच्या रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी पाठवलं आहे

अपघातात मरण पावलेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे

गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलांनी लारनू या भागाला वेढा घालत शोध मोहीम सुरू केली यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी मारला गेला या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे जम्म दहशतवादी जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्हयात चांदुरा या गावात सुरक्षा दलांनी काल केलेल्या कारवाईदरम्यान एका दहशतवाद्याने शरणागती पत्करली जहांगीर अहमद भट असे या दहशतवाद्याचं नाव असून तो मूळ चांदुरा इथलाच रहिवासी आहे हा दहशतवादी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता

लुधियाना इथल्या शेतकऱ्यांशी दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना त्यांनी कृषी कायद्यांबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला किमान आधारभूत किमत आणि मंडई ही व्यवस्था कायम राहणार असून याबाबत शेतकऱ्यांनी शंका ठेवू नये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ही बाब स्पष्ट केली आहे असं ठाकूर म्हणाले केंद्र सरकारनं कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी आणि मंडई विकासासाठी अडीच हजार कोटी राखीव ठेवले असल्याचंही ठाकूर यांनी सांगितलं

आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात तसंच दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सूपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे